येत्या निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगलं यश मिळेल असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान कायदे आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीव्यक्त केला आहे आज प्ण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते खासदार गिरीश बापट्रा शहर सरचिजीस उज्वल केसकर गणेश बिडकर आदी यावेळी उपस्थित होते पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे चालू आहेत मेट्रो रस्ते याचबरोबर पिंपरी इथं इलेक्ट्रॉनिक फाउंडेशन तसंच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी नॅशनल सें

पुण्यासारख्या शहरांमध्ये मूलभूत दळणवळण सुविधा बदलण्यास थोडा वेळ लागणार आहे मात्र पुणे नक्कीच स्मा सि ी बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले असून विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे

देशातील बेरोजगारी कमी होत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले दरम्यानआज पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या प्रचारार्थ रोड शो केला प्रचार आजच्या कोजागरी पौर्णिमेचा मुहूर्त साधून अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि समर्थकांनी शहरातील मोठ्या सोसाय ब्रांमध्ये जाऊन प्रचाराची संधी साधली रविवारची सुपी असल्यानं या सोसाय िमंधून कोजागरीचे छो िमोठे कार्यक्रम आयोजनात उमेदवार समर्थकांची मोठी भूमिका राहिली सायंकाळपासूनच या कार्यक्रमांची रेलचेल दिसत होती

जून्नर आंबेगाव खेडआळंदी शिरुर दौंड इंदापूर बारामती प्रंदर भोर मावळ चिंचवड पिंपरी भोसरी वडगावशेरी शिवाजीनगर कोथरुड खड कवासला पर्वती हडपसर पुणेकॅन्टीन्मेट्री कसबापेठ या मतदार संघांची यादी मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर पाहण्याकरीता उपलब्ध आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनीसावंत यांनी दिली आहे कारवाई विधानसभानिवडणुकी च्या पार्श्वभूमीवर पूणे ग्रामीण पोलिसांनी दौंड पूणे सोलापूर मार्ग या भागातकेलेल्या कारवाईत सुमारे दीड लाख रुपयांचा दारुचा अवैध साठा जप्त केला आहे याभागात अवैध दारुची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पुणेग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पार्टील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यातआली पुरस्कार इन्स् ब्रू ऑफ सायकॉजिकल हेल्थ आणि मुक्तांगणमित्र यांच्या संयुक्त विद्यमानं आज पुण्यात द्विज पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पा किर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आशिष का ी प्रसाद ढवळे तेजस जोशी एकनाथ गगे प्राजक्ता जोशी तसंच हैद्राबाद इथं स्वमग्नमुलांसाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर अनिल कुंद्रा यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे प्रत्येकी रुपये दहा हजार सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्कराचं स्वरुप आहे

उमेश यादव आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन अश्विननं दोन तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एकगडी बाद केला कर्णधार विरा कोहली सामनावीर ठरला टेबल टेनिस जिल्हास्तरीय विल निस स्पर्धेच्या आज अखेरच्या दिवशी विविध गाव्या अंतिम लढती पार पडल्या

ही स्पर्धा कोथरुड इथल्या कोरिर पार पडली